औरंगाबाद शहरात महाराष्ट्रातील दुष्काळ आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका या विषयावरील बैठकीत ते बोलत होते द्ष्काळावर मात करण्यासाठी पाणी ग्रांना चारा हाताला काम आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यावर शासन भर देत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

पाटील यांनी काल औरंगाबाद तालुक्यात करमाड इथं सुरू करण्यात आलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारा छावणीलाही भेट दिली यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड आमदार अतुल सावे बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे आदी त्यांच्या सोबत होते शेळ्या मेंढ्यांच्या छावण्याही सुरू करण्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी प्रढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

मुख्यमंत्र्यांनी काल रायगडच्या किल्ल्याला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते रायगडाच्या विकासासाठी शासनानं सहाशे कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात एकोणसाठ कोटी रुपयांची कामं पूर्ण होत आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याच्या जतन संवर्धन कामांची काल पाहणी केली भारतीय प्रातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचं काम योग्य पद्धतीनं सुरु असल्याचं त्यांनी नमूद केलं

औरंगाबाद मध्ये वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली

औरंगाबादचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा भारतीय जनता पक्षामुळे नव्हे तर शिवसेनेच्याच माजी आमदारामुळे झाल्याचं त्यांनी वार्ताहरांच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं

औरंगाबाद जिल्ह्याच्या द्रष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पाटील हे काल औरंगाबाद मध्ये आले होते त्यावेळी महापौर घोडेले आणि आमदार अतुल सावे यांनी त्याची भेट घेतली जायकवाडी धरणातला पाणीसाठा मृत साठ्यात गेला असून धरणाच्या मूळ कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद झालेला आहे त्यामुळे महापालिकेनं आपत्कालीन पाणीप्रवठा योजना सुरू केली आहे जायकवाडीतल्या मुख्य योजनांचे पंप बदलणे योजनांचे सक्षमीकरण करणे टँकरद्वारे पाणीप्रवठा करणे इत्यादी कामांसाठी हा निधी उपलब्ध व्हावा असं या निवेदनात म्हटलं आहे

यात हे सातही तरूण ठार झाले काल दुपारी दीड वाजता ही दुर्घटना घडली कोल्हापूरहून गोव्याकडे निघालेल्या या मोटारीचं समोरचं टायर फुटल्यानं चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ती दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजूला जाऊन आदळली त्याचवेळी कोल्हापूरला जाणाऱ्या भरधाव ट्रकची या मोटारीला जोरदार धडक बसली यात मोटारीतले पाच जण जागीच ठार झाले

मृत तरूण दौलताबाद आणि शरणापूरचे रहिवासी आहेत

या दोन्ही ठिकाणी सुमारे एक तास पाऊस झाला जळगाव धुळे आणि सातारा जिल्ह्यात काल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाउस झाला जळगाव जिल्ह्यतल्या यावल इथं झालेल्या गारपीटीमुळं केळाच्या पिकांचं नुकसान झालं आहे घरांवरील पत्रेही उडाल्यामुळं एक मुलगा जखमी झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला येत्या काही दिवसात मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

त्या काल बीड इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होत्या शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि उपाययोजनांचा फायदा पोहचावा म्हणून खरिप हंगामात आवश्यक बी बियाणे खते तसेच पिक कर्ज आणि अनुदान वेळेत दिलं जावं असंही त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल एपचं यावेळी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं

आज सकाळी झरी इथं ग्रामस्थ जलपूजन करणार आहेत सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यासाठी हे पाणी सोडण्यात आलं आहे

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनं पन्नास षटकात तीनशे तीस धावा केल्या

संवाद सेतू प्रतिष्ठान आणि सेवांकूर यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला गरीबांना भीक न देता त्यांना स्वताच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाचं काम आपण करत असल्याचं डॉक्टर अभिजित सोनवणे यांनी नमूद केलं

या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्या मार्फत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत

विद्यासागर राव यांच्या हस्ते केले जाणार आहे

यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य माजी न्यायमुर्ती सी

थूल आमदार डॉक्टर राहुल पाटील जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते

यापार्श्वभूमीवर महापालिकेनं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी कमीत कमी पाणी वापर करून सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे

बारा वर्षीय रोहित वानखडे आणि अकरा वर्षीय देवा वानखडे अशी या बालकांची नावं असून शनिवारी सायंकाळी ब्डालेल्या या दोन बालकांचे मृतदेह काल द्पारी शेततळ्यात सापडले